आजही बेस्टची एकही बस रस्त्यावर आली नाही टॅक्सी रीक्षाचालक जास्त दर आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे

बेस्ट कर्मचा यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबईमहानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेद्र कुमार बागडे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांच्यात आज संध्याकाळी होणा या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

यवतमाळ िक्रि उदयापासून सुरु होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आता आत्महत्याग्रस्त शेतक याच्या विधवा पत्नीच्या हस्ते करायचा निर्णय घेतला आहे अशी माहिती साहित्य महामंडळांच्या उपाध्यक्षा विदया देवधर यांनी दिली त्या आज यवतमाळ क्वे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्य वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर देवधर यांनी हा खुलासा केला आहे यासंबंधी समाजमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करणा या सहित्यिकांपैकी अनेकांनी अजूनही त्यांच्या अनुपस्थितीबाबत अधिकृतपणे महामंडळाला काहीही कळवलेलं नाही असं त्या म्हणाल्या दरम्यान या साहित्यसंमेलनासाठी यवतमाळनगरी सज्ज होत आहे सर्वानी या संमेलनाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी केलं आहे विदयमान भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेला जनतेसमोर आणण्यासाठी काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस या दोन्ही पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे भाजप सरकार देशाचा विकास साधण्यात असमर्थ ठरलं असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचं फक्त राम मंदिराचा मुद्या त्यांनी उचलून धरला आहे पण देशातली जनता दिशाभूल करुन घेणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जनजागृतीसाठी काँप्रेसनं सुरु केलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्यात नागपूर िके ते बोलत होते

दरम्यान भाजप सरकारनं देशभरात सुरु केलेल्या हक्मशाही राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तनाची लढाई सुरु करत आहे असं प्रतिपादन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मूंडे यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आज महाड छे सुरुवात झाली त्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते गोवा आणि महाराष्ट्र विभागातल्या पुण्याच्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोच्या वतीनं महास्वच्छता अभियान सुरु केलं आहे स्वच्छ भारताचा संदेश एक कोटी जनतेपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहयोगानं हे अभियान राबवण्यात आलं आहे रिजनल आऊटरीचं ब्युरोचं संचालक संतोष अजमेरा यांनी पूणे क्रि पत्रकार परिषदेत या अभियानाची माहिती दिली

उदया स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे त्यांनतंर विविध रॅलीमधे सहभागी होऊन विदयार्थी नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहचवतील बुलडाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊनगर असं नामकरण करावं राज्यशासनानं शेतकऱ्यांना प्रतिमाह तीन हजार रुपये पेंशन द्यावं आदी मागण्यांसाठी शिवसंग्राम पक्ष आग्रही असल्याचं पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनानं बँकांना उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली निसर्गाच्या लहरीपणामुळ आणि वातावरणातल्या बदलांमुळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असून शेती तोट्यात चालली आहे यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यान राज्य शासनान नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हाती घेतला आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज सुनावणी सुरु करणार होतं मात्र या पीठातले एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढं ढकलली आहे

लळित यांना घटनापीठातून हटवावं अशी आपली मागणी नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता घटनापीठाचं पुनर्गठन केलं जाईल

न्यायमूर्ती रंजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठानं सरकारला हे आदेश दिले आहेत

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या बैठकीत दोन मंत्रीस्तरीय संमित्यांनी सुचवलेल्या शिफारशींसह त्रेर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली

जखमी अवस्थेत असलेल्या बिबट्या ला त्रास देत त्याचा सोबत सेल्फी तसेच फोटो काढण्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे हे प्रकरण सोशल मीडिया वर वायरल झाल्या नंतर या प्रकरणात वन्य प्राण्याची छेडछाड केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून यात सहभागी असलेल्या तिरांचा शोध सुरु आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भरधाव वेगाने जाणारी पिक अप आणि मोटारसायकल यांच्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चौघे तरुण जागीच ठार झाले ही घटना आज दुपारी औंदाणे शिवारातील सटाणा तहाराबाद रोडवर घडली अपघातग्रस्त सर्वच तरूण मालेगाव जवळील दुधे तळपाडे खिले रहिवासी आहेत अपघातामुळे काही काळ सटाणा ताहराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती

साईबाबांना वाहीलेल्या फुलांपासून मध निर्मितीसह प्रत्येक गोष्टींचा वापर करून वस्तू उत्पादित केल्या जात असल्याचं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील राज्यातल्या कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवली